कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत कार्यात आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन

महाराष्ट्र आसाम बिहार उत्तर प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर परिस्थितीचा अंदाज वर्तवू शकणारी शाश्वत यंत्रणा विकसित करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले अतिवृष्टी आणि पुरासंदर्भात योग्य वेळी आणि अधिकाधिक अचूक अंदाज देण्यासाठी हवामान विभाग आणि जल आयोगासारख्या यंत्रणा प्रयत्नशील आहेत मात्र आता नद्यांची पाणी पातळी वाढणं वीज कोसळणं यासारख्या आपत्तींची पूर्वसूचना देण्यासाठी कृत्रिम ब्रद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज आहे त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूकही वाढवायला हवी असं ते म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागात मदत कार्य राबवताना सर्व आवश्यक काळजी घेतली पाहिजे असं मोदी म्हणाले प्रग्रस्त भागात आपत्ती निवारण दल आणि अन्य दलांनी राबवलेल्या मदत कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आपत्ती निवारणासाठी तसंच सर्व राज्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत केली जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळामुळं आणि गेल्या आठवड्यात मुंबईतील जोरदार पावसामुळं झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्रानं तातडीनं अर्थसाह्य करावं अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली

त्या निमित्त सेवाग्राम विकास आराखड्याच्या निधीतून विवीध कामं साकारली आहेत गांधी जिल्हा अशीच ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्याचं रूप पालटतं आहे गांधी विचारांच्या ओढीनं इथं येणाऱ्यांच्या स्वागतासाठी तो सज्ज होतो आहे त्या बाबतचा हा वृत्तांत गांधीजींच्या आयुष्यातला दक्षिण आफ्रिकेत रेल्वे डब्यातून अपमानित करून उतरवलं जाण्याचा प्रसंग आणि त्यानंतरचा त्यांचा भारतीय स्वातत्र्यापर्यतचा प्रवास आपल्या स्मरणात असेल आता त्या रेल्वेडब्याची प्रतिकृती वर्ध्याच्या रेल्वेस्थानकात बघायला मिळणार आहे सेवाग्राम मध्ये चरखाघरच्या आवारात स्क्रॅप पासून बनविलेलं देशात कुठेही पाहायला मिळणार नाहीत असं महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचं भव्य शिल्प बसविण्यात येत आहे हे नाविन्यपूर्ण काम जे जे आर्टच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं आहे सेवाग्राम विकास आराखड्याच्या निधीतून शहरातील विविध चौकांचं सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे धामनदीच्या किनाऱ्यावरील विकासकामंही सुरू आहेत वर्धा जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर जिल्ह्याची ओळख ठरलेल्या नीलकंठ पक्षाची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे सेवाग्राम आणि पवनार आश्रमाची माहिती येणाऱ्या नागरिकांना व्हावी यासाठी नागप्र विमानतळ रेल्वे स्थानक वर्धा रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर ऐतिहासिक माहिती देणार केंद्र उभारण्यात यावं अशी सूचना वध्याचे संपर्कमंत्री सुनील केदार यांनी काल या विकासकामांचा आढावा घेताना केली आकाशवाणी बातम्यांसाठी वध्याहून आनंद इंगोले यांच्यासह मेघना देशपांडे पुणे पक्षांतर शरद पवारांचे खंदे समर्थक आणि सिंधूद्र्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक गुलाबराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत काल सिंधुदुर्गात मालवण इथं भाजपात प्रवेश केला

त्यांच्या भाजपा प्रवेशान जिल्हा बॅकेच्या निवडणूकीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे राणे राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत कुरबुरी फार वाढल्या असून सप्टेंबरपर्यंत हे सरकार कसंबसं टिकेल पण ऑक्टोबरमध्ये हे सरकार नसेल असा दावा भाजपा नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी काल केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण इथं ते वार्ताहरांशी बोलत होते सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात शिवसेना अडचणीत आली आहे

नक्षल नक्षलवाद्यांच्या टिपागड दलमचा विभागीय समिती सदस्य यशवंत बोगा याला त्याची पत्नी शारदा हिच्यासह काल पोलिसांनी अटक केली

काहीतरी चुकलं लाईनमन म्हणायला हवं होतं असं वाटलं असेल तूम्हाला पण नाही

उषा भाऊसाहेब जगदाळे आष्टी तालुक्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही लेक खिलाडू वृत्तीचीशालेय जीवनात राष्ट्रीय पातळीवर खो खो मध्ये तब्बल अकरा सुवर्णपदक मिळवलेली महाराष्ट्राच्या संघाची माजी कर्णधार घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिकता आलं नाही पण उषानं जिद्द सोडली नाही विवाहानंतरही पतीच्या खांद्याला खांदा लावत दुग्ध व्यवसायात मदत केली

पण उपविभागीय कार्यालयात टेबल खुर्चीवरचं काम काही या खेळाडू ला रुचलं नाही तिनं चक्क विजेच्या खांबावर चढून दुरुस्ती आणि जोडणीचं काम स्वीकारलं पुरूषांची मक्तेदारी मोडून काढली शाळेत असताना खो खो च्या मैदानावर खांबा भोवती गिरकी घेत सहकारी खेळाडूला खो देणारी उषा आता आता विजेनं खो दिला की तुमच्या हाकेला ओ देत तुमचं घर पुन्हा उजळून टाकते आकाशवाणी बातम्यांसाठी बीडहून शशी केवाडकर यांच्यासह माधवी कूलकर्णी पूणे कृषी परभणी वाढती जागतिक लोकसंख्या बदलतं हवामान लोकांच्या उत्पन्न आणि आहारात होत असलेला बदल ग्राहकांची बदलती गरज या सर्वांचा शेती क्षेत्रावर परिणाम होत आहे याच पार्श्वभूमीवर योग्य प्रमाणात शाश्वत सुरक्षित पोषक किफायतशीर तसंच आपल्या समाज आणि संस्कृतीशी सुसंगत अशा अन्नधान्य उत्पादन तंत्रज्ञानाची गरज आहे असं मत अमेरिकेतल्या राष्ट्रीय अन्न आणि कृषी संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर पराग चिटणिस यांनी व्यक्त केलं आहे मुळ कोकण कृषि विद्यापीठाचे पदवीधर असलेले डॉक्टर चिटणिस काल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात डिजीटल तंत्रज्ञानाव्दारे स्मार्ट शेती या विषयावरील ऑनलाईन परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते डेटा विज्ञान आणि कृत्रिम बुध्दीमत्ता याच्या आधारे जागतिक कृषि उद्योगात मोठी क्रांती होणार असून शेतीशी संबंधीत आकडेवारीच विश्लेषण करणाऱ्या डेटा विज्ञानाबाबत जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे असं चिटणीस यांनी यावेळी सांगतलं

अशोक ढवण होते परिषदेत देश परदेशातील कृषि तज्ञ शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते फुलपाखरू लहानपणी फुलपाखरांच्या मागे धावल्याचं आठवत असेल अनेकांना काही माणसं मात्र मोठी झाल्यावरही धावतात आणि आपल्या समोर उलगडलं जातं फुलपाखरांचं रंगबिरंगी आयुष्य असंच काहीसं पुन्हा घडलं माथेरानमध्ये तब्बल सव्वाशे वर्षांनंतर त्याचीच ही बातमी

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मार्फत त्यांनी केलेल्या या भटकंतीत निखिल मोडक आणि सागर सारंग यांनी मोलाची साथ दिली

इतकंच नाही तर फुलपाखरं जगतात कशी खातात काय कुठे कधी आणि कोणती फुलपाखरं आढळतात हे ही त्यांनी शोधून काढलं आहे वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रंग छटा आणि आकारांची फुलपाखरं दिसतात कोणती कुठे दिसतील ते आपल्याला आता या तिघांनी विकसित केलेल्या कलर बारकोड वरून समजू शकणार आहे पण जरा थांबा कारण पावसाळ्यात कमी असतात फुलपाखरं हिवाळ्यात मात्र भरतूर असं निरिक्षणही त्यानी या संशोधनात नोंदवलेलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी नितीन केळकर पुणे आंदोलन चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याच्या मागण्यांवर अद्याप कुठलाही तोडगा निघाला नाही त्यामुळे चिमणीवर चढून आंदोलन करणारे प्रकल्पग्रस्त तब्बल सहा दिवस होऊनही खाली उतरलेले नाहीत यावर तोडगा काढण्यासाठी नागपूर इथे ऊर्जामंत्री नीतीन राऊत यांच्याकडे प्रकल्पग्रस्तांची बैठक लावण्यात आली होती यामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही त्यामुळे या बैठकीला उपस्थित लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी व्यक्त करतआंदोलकांनी काल सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवलं

गंभीर रूग्णांसाठी हा कालावधी मोठा असल्यानं रूग्णाला तातडीनं उपचार मिळावेत यासाठी बोट एम्ब्युलन्स सेवा सुरू करावी अशी रायगडवासियांची अनेक दिवसांची मागणी तास होती ती आता पूर्ण होत असून मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या सागरी मार्गावर मोबाईल मेडिकल यूनिट सह लवकरच स्पीड बोट एम्ब्युलन्स सेवा सुरू होत आहे

ही सेवा एक वर्षासाठी प्रयोगिक तत्वावर बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे त्याचा परिचालन खर्च सरकारकडून या यंत्रणेला देण्यात येईल असं आमच्या वार्ताहरानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे

नागरिक घरात असल्यानं सर्वांची रोजी रोटी बंद आहे त्यामुळे राज्य सरकारनं टाळेबंदीच्या काळातील वीज बिल माफ करावं यासाठी काल खासदार राजू शेट्टी आणि जेष्ठ नेते प्राध्यापक एन

पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलं होतं त्या अनुषंगानं बुलडाण्यात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं राज्यसरकारनं तात्काळ वीज बिलं माफ करावीत अन्यथा राज्यभर विजबिलं न भरण्याची मोहीम हाती घेवून असहकार आंदोलन पुकारण्यात येईल अशा इशारा तुपकर यांनी यावेळी दिला एफटीआयआय प्ण्यातील भारतीय चित्रपट आणि द्रचित्रवाणी संस्थ अर्थात एफटीआयआय च्या परिसरातील एका इमारतीमधील प्रिव्ह्यू थिएटरला हिंदी लेखक मनोहर श्याम जोशी यांचं नावे देण्यात आलं आहे एकेकाळी गाजलेल्या हमलोग आणि ब्रुनियाद या हिन्दी मालिकांचं लेखन जोशी यांनी केलं होतं रविवारी ऑनलाइन पद्धतीनं प्रिव्हू थिएटरचं मनोहर श्याम जोशी यांच्या पत्नी डॉ भगवती यांच्या हस्ते उदघाटन झाले याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका मृद्रला गर्ग एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला आदी उपस्थित होते गोसेखुर्द गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात सर्वत्र पाऊस पडत असल्यानं भंडारा जिल्ह्यातील गोसेखूर्द धरण्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे

खडकपर्णा ब्लडाणा जिल्ह्य़ात सतत होत असलेल्या पावसामुळे खडकपूर्णा धरणातून पाणी सोडण्यात येत असून हे पाणी परभणी जिल्ह्य़ातील येलदरी धरणात येत आहे

येलदरी धरण कधीही ओव्हर फ्लो होऊन पूर्णा नदीत पाणी सोडण्यात येऊ शकतं यामुळे पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे कुठेही अतिवृष्टीचा इशारा नाही विदर्भात उद्या पावसाचा जोर वाढू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार